मुंबई आता तिसऱ्या क्रमांकावर आहे

यापैकी जवळ निम्मे रुग्ण पूणे मुंबई ठाण्यातच आहेत आतापर्यंतच्या एकंदर बाधितांपैकीही निम्मे पूणे मुंबई ठाण्यातलेच आहेत ही संख्याही पुण्यातच सर्वाधिक आहे त्याखालोखाल मुंबई आणि ठाण्याचा क्रमांक लागतो

माझी जबाबदारी बुलडाणा कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव रोखण्यासाठी तसेच संक्रमितांची संख्या कमी करण्यासाठी राज्यात राबवण्यात येणार्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा द्सरा टप्पा काल पासून सुरू झाला या द्स या टप्प्याचा शुभारंभ पूणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील यवत इथे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत झाला माझे क्टुंब माझी जबाबदारी मोहिमेम्ळे कोरोनाबाधित रुग्ण कमी झाले असल्याचे सांगतानाच कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांची साथ मिळणं आवश्यक आहे त्यामुळे कोरोनाचं संक्रमण थांबविण्यासाठी सर्वांनी आरोग्य पथकाला सहाकार्य करावं सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता मास्कचा वापर स्रक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा आणि मोहिमेसाठी योगदान द्यावं असं आवाहन देशमुख यांनी यावेली केलं बुलडाणा जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शूभारंभ कोलवड येथून करण्यात आला जिल्हाधिकारी एस राममूर्ती जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षणमुख राजन यांच्या कुटुंबाची तपासणी करून प्रत्यक्षरित्या अभियानाला सुरुवात झाली

विविध क्षेत्रातले नामवंत या मोहिमेत सहभागी होत लोकजागर घडवून आणताहेत

काल तर जागतिक हात ध्रवा दिवस होता या दिवसाचं औचित्य साधून आगळे वेगळे उपक्रम राबवून मोठ्याप्रमाणावर लोकजागर घडवून आणण्याची संधी काल स्थानिक प्रशासनाला होती प्रत्यक्षात काय झालं ते सांगणारा हा वृत्तांत हात धुवा दिनाच्या ज्या काही त्रळक बातम्या हाती आल्या आहेत त्या बघता या दिनानिमित्त एकतर फारसं काही झालेलं दिसत नाही किंवा झालेही असतील कार्यक्रम तर त्यांची फारशी दखल घेतली गेल्याचं दिसत नाही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दरवर्षी हा हात धुवा दिन साजरा करण्यात येतो यंदा कोरोना संक्रमणामुळे सध्या शाळा बंद आहेत त्यामुळे वाशिम जिल्ह्यात ग्राम पंचायत स्तरावर योग्य शारिरिक अंतर राखुन आणि मास्क लावुन हा दिवस साजरा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात आंबेजवळगा इथं जिल्हापरिषद अध्यक्षांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला

अशा काही बातम्याच हाती आल्या आहेत समाज माध्यमातून मात्र जनसामान्यांनी हात धुण्याचा चांगलाच जागर केलेला दिसला सिनेमागृह राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागानं पुढाकार घेऊन याबाबत आदर्श कार्यपध्दती तयार केल्या आहेत या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृह सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं

या पार्श्वभूमीवर महिलांचं समूपदेशन आणि सक्षमीकरण तसंच मुलांच्या प्रबोधनासाठी काही अभिनव उपक्रम राबवण्याचं प्रणे महानगरपालिकेनं ठरवलं आहेकाय आहेत हे उपक्रम ते सांगणारा हा वृत्तांत बोला मनातलं भन्नाट शाळा आणि बेडसाईड केअर गिव्हर्स ही नावं आहेत पुणे महानगरपालिका राबवणार असलेल्या अभिनव उपक्रमांची बोला मनातलं या उपक्रमात समुपदेशकांच्या मार्फत महिलांचं समुपदेशन करण्यात येणार आहे

यामध्ये रित्रयांवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर समाजातील महिलांप्रती विद्यार्थ्यांची योग्य प्रतिष्ठेची मानसिकता घडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत

महिला सक्षमीकरणाचं हे उद्दिष्ट साधतानाच एकेकट्या राहणार्याग वृद्धांना रुग्णांना यातून दिवसभर काळजी घेणार्यास प्रशिक्षित मदनीस मिळतील यासंबंधीच्या प्रस्तावाला महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीने मंजूरी दिल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा माधूरी सहस्त्रबद्धे यांनी काल दिली

पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार